या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यात काल झालेल्या बैठकीत मुदत वाढवण्याचा निर्णय झाला या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना यंदा मराठा आरक्षण लागू करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे या पार्श्वभूमीवर अध्यादेश काढून या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचं महाजन यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते देशभर दौरे करत आहेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात बालिया बिहारमधे बक्सर आणि सासाराम तसंच चंदिगडमधे निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज द्पारी कोलकता इथं रोड शो करणार आहेत कॉंप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मध्य प्रदेशात नीमच उज्जेन आणि खांडवा इथं प्रचार करणार आहेत तर बसपाच्या प्रमुख मायावती बालिया इथं प्रचार सभा घेणार आहेत

गेल्या पाच वर्षात सर्वाधिक मनुष्यदिन निर्मितीचं लक्ष्य राज्यानं पूर्ण केलं आहे संपूर्ण राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरु असून ग्रामीण भागात स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करण्यासोबतच रोजगारासाठी स्थलांतराची वेळ नागरिकांवर येऊ नये हा मुख्य उद्देश या योजनेच्या अंमलबजावणीमागे आहे राज्य सरकार दृष्काळासंदर्भात गंभीर नसून प्रशासन आचारसंहितेच्या नावाखाली कामचुकारपणा करत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते काल अहमदनगर जिल्ह्यातल्या चारा छावण्यांना भेटी दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते चारा छावण्या या सेवार्थ चालवल्या जातात त्यातून पैसे कमवण्याचा उद्देश नसतो त्यामुळे या छावण्यांवर आयकर लावणं निषेधार्ह आहे असं ते म्हणाले डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं काल ओदिशामधे चांदीपूर परिण केंद्रात अभ्यास नावाच्या एरियल हायस्पीड एक्स्पेंडेबल एरिअल टार्गेट म्हणजे हीट या उपकरणाची यशस्वी चाचणी घेतली या चाचणीचं विविध रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिक प्रणालींद्वारे निरीक्षण केलं गेलं यात त्याची कामगिरी पूर्णपणे अचूक असल्याचं सिद्ध झालं आहे निरनिराळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यासाठी तसंच विविध प्रकारची क्षेपणास्त्र आणि विमान शोधण्यासाठी अभ्यास चा उपयोग होऊ शकेल